आकाशवाणी बातम्यासाठी परभणीहून विनोद कापसीकर

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात एकूण चौदा उमेदवार उरले आहेत

अमरावती मतदार संघातून सेना भाजप युतीचे आनंदराव अडसूळ आणि काँग्रेस आघाडीच्या नवनीत राणा बुलडाण्यातून सेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव आणि काँग्रेस आघाडीचे राजेंद्र शिंगणे अकोल्यातून सेना भाजप युतीचे संजय धोत्रे काँग्रेस आघाडीचे हिदायत पटेल आणि वंचित बहजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तर सोलापुरातून भाजप सेना युतीचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज काँग्रेसचे सुशीलक्मार शिंदे आणि वंचित बह्जन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे

शिवसेना भाजप युतीचे गोपाळ शेट्टी यांचं मातोंडकर यांना आव्हान असेल

या फेऱ्यांमध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप नेत्यांचा समावेश असेल

निवडणूक लढवण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते हे निर्देश पाळले जात नसल्यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही नोटीस बजावली

मतदान पडताळणी पावती यंत्र व्ही व्ही पॅटच्या नमूना पावती सर्वेक्षणाची संख्या वाढवता येईल का असं सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान आयोगाला विचारलं होतं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे केंद्र सरकारनं आगामी वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी लघू बचत योजनांवरचे व्याज दर आहे तसेच ठेवले आहेत भविष्य निधी तसंच राष्टीय बचत पत्रावर आठ टक्के तर किसान विकास पत्रावर व्याजाचा दर सात पूर्णांक सात दशांश टक्के असा आहे

सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दर आठ पूर्णांक पाच दशांश टक्के असे आहेत

सहा एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी जालना इथल्या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित कवितेचा पाडवा या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांना प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर युवा पत्रकारिता प्रस्कारानं पत्रकार विद्या गावंडे यांना सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पुरस्कारला उत्तर देताना वैद्य यांनी लोकशाहीच्या लढ्यात आपणही खारीचा वाटा उचलल्याचं सांगून तो सुवर्णक़ाळ आता येणे नाही असं मत व्यक्त केलं

कापसाच्या गाठी जळाल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे

मिश्रा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

पी विश्वनाथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलतांना ए

मिश्रा यांनी शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं उमेदवारांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कडून प्रमाणित केलेली जाहिरात प्रकाशित करावी असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केलं आहे उमेदवारांकडून प्रसारित होणाऱ्या कोणत्याही माध्यम प्रकारातल्या जाहिरात मजकूरांचे प्रमाणीकरण आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे

आचारसंहिता लागू असताना नगरपालिकेच्या नवीन टॅक्टरचं लोकार्पण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तत्पूर्वी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उप उपांत्य सामन्यांमध्ये पी व्ही सिंधूनं हाँगकाँगच्या डेंग जॉय झुऑनला पुरूष एकेरीत साई प्रणितनं समीर वर्माला पराभूत केलं

मुंबई इंडियन्स आणि बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात मुंबई संघाच्या लसिथ मलिंगानं टाकलेल्या एका नो बॉलचा बेंगलोर संघाला लाभ नाकारण्यात आला त्या पार्श्वभूमीवर कोहली बोलत होता